पाणब्डीची निर्मिती करणाऱ्या काही मोजक्या देशांमध्ये भारताची ओळख असणं ही अत्यंत अभिमानाची बाब असल्याचं संरक्षणमंत्री यावेळी म्हणाले

सशस्त्र सेनेला जास्तीत जास्त मजब्रत करण्यावर केंद्रसरकारचा भर असल्याची माहिती त्यांनी दिली आय एन एस खांदेरी या पाणब्रडीमुळे भारतीय नौदल अधिक सक्षम झालं आहे याची जाणीव पाकिस्तानला व्हायला हवी असं सांगून देशातल्या शांततेचा भंग करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई केली जाईल असा इशारा त्यांनी दिला पाकिस्तानचे पंतप्रधान पाठिंब्यासाठी दारोदार फिरून स्वतःच हसं करून घेत आहेत असंही राजनाथ सिंह यांनी यावेळी म्हटलं ग्रामीण भागात शाश्वत उपजीविकेची साधनं असावीत आणि खेडी स्वयंपूर्ण व्हावीत याद्रष्टीनं रोजगारांचं विकेंद्रीकरण व्हायला हवं असं मत केंद्रीय ग्रामविकासमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी व्यक्त केलं आहे

शेतकऱ्यांची प्रगती आणि ग्रामविकासाकरता केंद्र सरकार अनेक उपाय योजना राबवत आहे असं ते म्हणाले तरुणांमधले अभिनव कल्पनांचे जनक नवाभारताच्या उभारणीत महत्त्वपूर्ण घटक ठरतील असं त्यांनी सांगितलं ग्रामीण भागाच्या परिवर्तनासाठी युवावर्गानं केंद्रसरकारच्या विविध योजनांचा लाभ घेऊन उद्योजक व्हावं असं आवाहन तोमर यांनी यावेळी केलं

या कराराअंतर्गत माध्यमांचं स्वांतत्र्य अबाधित राहावं यासाठी निरीक्षक म्हणून काम पाहणाऱ्या रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर्स या गटाची स्थापना करायला या सर्व देशांनी एकमतानं मंजुरी दिली

त्यांनी आपल्या पार्श्वगायनाच्या कारकिर्दीत दादासाहेब फाळके पुरस्कार मिळवला आहे लता मंगेशकर यांनी छत्तीसपेक्षा जास्त भारतीय आणि प्रादेशिक भाषांमध्ये गाणी गायचा विक्रम केला आहे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आपल्या संदेशाद्वारे त्यांना निरोगी आणि आनंदी आयुष्याच्या श्भेच्छा दिल्या आहेत केंद्रिय ग्रहमंत्री अमित शहा यांनी काल संध्याकाळी प्रसिद्ध छायाचित्रकार गौतम राजाध्यक्ष यांनी काढलेल्या लता मंगेशकर यांच्या छायाचित्रांच्या संकलनाचं लोकार्पण केलं लता दीदींनी आपल्या मध्र आवाजानं आणि सौम्यतेनं सर्व देशवासीयांना केवळ मंत्रम्ग्ध केलं नाही तर संपूर्ण जगामध्ये देशाचा अभिमानही वाढविला असल्याचं शाह यांनी त्यांना शुभेच्छा देताना म्हटलं आहे

या बैठकीत शिवसेनेचे प्रमुख नेते पदाधिकारी आणि इच्छ्क उमेदवार उपस्थित आहेत जिल्हा आणि तालुका स्तरावरचे पदाधिकारी आणि उमेदवारी देण्यासाठी मुलाखत दिलेल्या कार्यकर्त्यांचाही या बैठकीत सहभाग आहे

काँग्रेस पक्षाचे मुंबई अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांनी ही माहिती दिली आहे काँग्रेसच्या शिष्टमंडळानं पीएमसी बँकेच्या सोळा लाख खातेधारकांच्या अडचणी दूर करण्याच्या द्रष्टीनं रिझर्व बँकेच्या गवर्नरना भेटण्यासाठी वेळ मागितली होती परंतु त्याना परवानगी मिळाली नाही असंही गायकवाड यांनी म्हटलं आहे

या पावसाचा सोयाबीन कापणीवर विपरीत परिणाम होत आहे दरम्यान औरंगाबाद शहरात काल मध्यरात्रीच्या सुमारास मुसळधार पाऊस झाला

पोलीसांनी काल संध्याकाळी ही माहिती दिली पुणे शहरात पंधरा जण तर ग्रामीण भागात सहा जण पुरामुळे किंवा पावसामुळे झालेल्या दुर्घटनांमधे मृत्यूमुखी पडले